सीमा ओलांडणाऱ्यांना सरकारी विलगीकरण कक्षात किमान चौदा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचनाही केंद्र सरकारनं दिल्या आहेत केंद्रीय मंत्रीमंडळाचे सचिव राजीव गौबा आणि गृह सचिव अजय भल्ला यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांसोबत द्रदृश्य संवाद प्रणालीच्यामाध्यमातून संवाद साधला एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा महामार्गावर लोकांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्याचे निर्देश त्यांनी दिले मात्र वाहतूक बंद ठेवतानांच गरीब गरजू आणि स्थलांतरित मज्रांना अन्न आणि निवारा व्यवस्थित उपलब्ध करून द्यावा यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीचा उपयोग करावा अशी सूचनाही केंद्रानं केली आदेशाचं पालन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांवर टाकण्यात आली आहे केवळ जीवनावश्यक आणि अन्य सामानाची वाहतूक करण्यास या काळात परवानगी असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं संचारबंदीच्या काळात मजुरांना कामगारांना वेळेवर वेतन द्यावं त्यांच्याकडून घरभाड्याची वसुली करू नये याची खबरदारी राज्य सरकारांनी घ्यावी असे निर्देशही देण्यात आले

आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते या मालिकेचा दसऱ्या टप्प्यातला दहावा भाग काल प्रसारित झाला कोरोना विषाणू विरोधातला लढा हा जीवन आणि मृत्यु यांच्यातला असून हा लढा आम्हाला जिंकायचा आहे यासाठीच ही कठोर पावलं उचलण्यात आल्याचं पंतप्रधान म्हणाले लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना होत असलेल्या त्रासाची आपणाला जाणीव असल्याचही त्यानी नमूद केल कोरोनाशी यशस्वी मुकाबला करून बऱ्या झालेल्या रुग्णाशी इटलीहून भारतात आल्यानंतर विलगीकरण कक्षात राहिलेल्या नागरिकाशीही पंतप्रधानांनी संवाद साधला त्याचबरोबर या समस्येशी थेट दोन हात करणाऱ्या दोन डॉक्टरांकडून पंतप्रधानांनी त्यांच्या कामाबद्दल माहिती जाणून घेतली

या काळात अत्यावश्यक सेवा प्रवणाऱ्यांचेही पंतप्रधानांनी आभार मानले मात्र घरात विलगीकरण करुन राहण्यास सांगितलेल्या पण त्याचं पालन न करणाऱ्या कोरोना विषाणूच्या संशयितांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली या समस्येकडे आणखी गांभिर्यानं पाहण्याची आणि तसंच वर्तन करण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली

आपत्ती व्यवस्थापन कायद्यातगंत या गटाची स्थापना करण्यात आली असून हे गट कोरोना विषाणूसंदर्भात सर्वंकष धोरण आराखडा तसंच कालबद्ध अंमलबजावणीचा त्रिस्तरीय प्राधान्यकम तयार करतील प्रत्येक गटात पंतप्रधान कार्यालय तसंच केंद्रीय सचिवालयात वरिष्ठ अधिकारी असतील

गांधी यांनी काल पंतप्रधान नेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून त्यांनी एकतेची भावना व्यक्त केली सामाजिक सुरक्षा अधिक सक्षम करण्याची गरज असून गरीब कामगारांना मदत आणि आश्रयासाठी सार्वजनिक संसाधनांचा उपयोग केला जावा असं गांधी यांनी म्हटलं आहे

मुख्यमंत्र्यांनी काल सामाजिक माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला स्थलांतर करणाऱ्यांची जबाबदारी सरकारची असून राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रशासन करत असल्याचं ते म्हणाले कामगारांची वाहतूक पूर्णपणे बंद करत असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले इतर राज्यातील कामगार हे त्यांच्या घरी जाण्यासाठी फार उत्सुक किंब्हुना एकदम उतावळे झालेले आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो कृपा करून जिथे आहात तिथेच थांबा एकतर आपले घर सोडू नका आपली पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे असे गोंधळून जाऊन आणखीन नका काहीतरी चूक करून मोठी दर्घटना घडेल अशा काही गोष्टी करू नका इतर राज्यात जिथं आपले कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतो मी तुम्ही सुद्धा आहात तिथेच थांबा तुम्हाला जर का तिथे कुठे मदतीची आवश्यकता असेल तर कृपा करून मुख्यमंत्री कार्यालयाला संपर्क करा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात हे कामगार किंबहुना ही सगळी वाहतुक पूर्ण बंद करत आहोत काही रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये वर्दळ होत आहे त्याठिकाणी कृपा करून गर्दी करू नका अन्यथा लोक ऐकणार नसतील तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे कोरोना विषाणुची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहेत त्याचबरोबर पुढील काही दिवसांत कोरोना विषाणू रूग्णांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली कोरोनाची लागण झालेल्यांपैकी अनेकांना उपचार देऊन बरं करण्यात आलं आहे ही दिलासादायक बाब आहे मात्र न्युमोनियाची साथ वाढण्याची भिती असल्याचं ते म्हणाले खासगी डॉक्टरांनी कोणतीही लक्षण आढळली तर तात्काळ जवळच्या शासकीय रूग्णालयात माहिती देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

तर मुंबईतल्या के ई

त्यामुळे राज्यात आतापर्यंत या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या आठ झाली आहे

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना निवारागृह पाणी अन्नधान्य तसेच भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा या सुविधा स्वयंसेवी संस्थाच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यासाठी या समित्या त्यांच्या स्तरावर नियंत्रणाचे काम करतील राज्य शासनालं याबाबतचा शासन निर्णय काल जारी केला राज्यस्तरीय समितीचे मुख्य सचिव हे अध्यक्ष आहेत तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे समितीच प्रमुख आहेत महानगरपालिकास्तरावर स्वतंत्र समिती असणार आहे

जनतेनं घरातच थांबून योग्य काळजी घेतल्यास खरेदीची गर्दी टाळल्यास विलगीकरण केलेल्या संशयित रुग्णांनी सूचनांचं पालन केल्यास आपण निश्चितपणे कोरोनाला रोखू शकतो असं ते म्हणाले त्यासाठी राज्यातल्या प्रत्येकानं यापुढचे किमान दोन आठवडे घराबाहेर न पडण्याचा संकल्प करु या असं उपमुख्यमंत्री म्हणाले

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक कोटी रुपये पुणे प्रशासनाला आणि एक कोटी रुपये केंद्र सरकारच्या सहायता निधीत दिले आहेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपये प्रधानमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा केली आहे त्याचबरोबरम दोन महिन्यांचे वेतन ते मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत

नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान सहायता निधीला एक कोटी रुपयांची मदत दिली आहे

वन विभागात कार्यरत राज्यातले सर्व वनाधिकारी वनकर्मचारी वनमजूर आदी सर्वच कमचारी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी काल यवतमाळ इथं ही माहिती दिली कोरोनाविरुद्धचं युद्ध आपण जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच वन विभागाप्रमाणेच अन्य विभागातले अधिकारी कर्मचारी शिवाय जनताही सरकारला सहकार्य करेल असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावं असं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी केलं आहे

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यांनी काल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे निधीचं पत्र सुपूर्द केलं परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण नसला तरी संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी मदत म्हणून जाधव यांनी हा निधी दिला उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी आमदार निधीतून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयासाठी पन्नास लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे

मात्र त्याच वेळेस अत्यावश्यक वस्तू अन्नधान्य खते बियाणे कोळसा भाजीपाला द्ध आदी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक रेल्वेच्या मालगाड्यांतून केली जात आहे यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवरचं आणि नियंत्रण कार्यालयांतलं कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे सेवेवर कार्यरत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नांदेडच्या रेल्वे खात्याच्या डॉक्टरांनी विभागीय रेल्वे दवाखान्यात सॅनिटाझजर तसंच मास्क कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत नांदेड विभागीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचं थर्मल स्कँनिंगही केलं जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

ते काल नाशिक इथं बोलत होते या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऊर्जामंत्री नितिन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष असीमक्रमार ग्रप्ता यांना मंडलेचा यांनी पत्र पाठवलं आहे

साखर ही जीवनावश्यक वस्तंच्या यादीत येत असल्यानं साखर कारखाने सुरू असून या कारखान्यांसाठी आवश्यक कच्चा माल प्रवण्यासाठी वाहनांच्या आंतरराज्यीय राज्यांतर्गत विनाअडथळा वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे यासह त्यांना लागणारे ऊस तोडणी मजूर आणि त्यांच्या वाहनांची ने आण करण्यासही देखील परवानगी देण्यात आली आहे ऊसतोड मजुरांची कोरोना विषाणू प्रतिबंधक आवश्यक ती व्यवस्था करणं कारखान्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे

अन्न आणि नागरी प्रखठामंत्री छगन भ्जबळ यांनी काल नाशिकमध्ये ही माहिती दिली या योजनेचा शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही तालुकास्तरावर विस्तार करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले शिवभोजन थाळीची मर्यादा वाढवण्यात आली असून दररोज सकाळी अकरा ते द्पारी तीन वाजेपर्यंत ही थाळी उपलब्ध राहणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं ते म्हणाले

लातूर जिल्ह्यातही स्वस्त धान्य दुकांनामध्ये गहू तांदूळ आणि डाळ उपलब्ध असेल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली पालकमंत्री देशमुख यांनी लातूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष हंसराज जाधव यांच्याशी याबाबत चर्चा केली गरज भासल्यास स्वस्त धान्य दुकानांतून भाजीपाला फळे दूध तेल गॅस आणि अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येतील असं जाधव यांनी यावेळी सांगितलं

लातूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष रमेश कराड यांनी दररोज एक हजार गोरगरीब बेघर गरजू लोकांना जेवणाची पाकिटं वाटप करण्यास सुरुवात केली आहे

नांदेड इथं सचखंड गुरूद्वारा आणि लंगर साहेब गुरुद्वाराच्या वतीनं काल गोर गरीब भाजी विक्रेते तसंच रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरूग्णांना अन्नदान केलं

महाराष्ट्र तृतीयपंथी संघटना प्रदेश अध्यक्ष काजल गुरु यांनी पोलिसांचे आभार मानले हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर काँग्रेस समिती आणि संजय पाटील बोंढारे मित्र मंडळातर्फे हातावर पोट असणाऱ्या गरजु मजुरांना अन्नधान्य वाटप करण्यात आलं

बाधित क्षेत्रातून हे सर्व ऊसतोड कामगार आल्यानं या सर्वांना विलगीकरण कक्षात तात्काळ भरती करण्यात आलं

यातल्या एकाही कामगारास कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणं आढळून आली नाहीत

रस्त्यांवर विनाकारण येणारी द्वचाकी वाहनं जप्त करण्याची मोहीमही नांदेड पोलिसांनी सुरू केली आहे

मात्र याठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विक्रेते आणि शेतकरी आवश्यक खबरदारी घेत नसल्याचं निदर्शनास आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हा रुग्ण दुबईहून आला होता

त्यामध्ये कळंब तालुक्यातल्या रांजणीच्या नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज गौरगाव इथली इडलर्स बायो एनर्जी लिमिटेड आणि लोहारा तालुक्यातल्या लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे

स्थलांतरितांना या ठिकाणी थांबवण्यास स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यांना हिंगोलीत आणल्यानंतर लिंबाळा परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन इथं राहण्याची तसंच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे काल हे सर्व स्थलांतरित नागरिक अचानक रस्त्यावर आल्यानं काही काळ गोंधळ उडाला होता आम्हाला राजस्थानकडे जाऊ द्यावं अशी त्यांची मागणी होती

चव्हाण यांनी काल नांदेड इथं कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयातला नियंत्रण कक्ष सतर्क ठेवून संपर्क करणाऱ्यांची तात्काळ दखल घेण्यात यावी त्यांना वेळेत मदत करावी जिल्ह्यात कुठेही रक्तदान करता येईल अशी सोय करावी आदी सूचना चव्हाण यांनी दिल्या

नांदेड जिल्ह्यात हे वाटप योग्य त्या यंत्रणेद्वारे व्हावं अशा सूचना नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना केल्या आहेत ते म्हणाले दोन रुपये किलो गह आणि तीन रुपये किलो तांदळ देण्याची भूमिका घेतलेल्या त्यात वाट योग्य ते यंत्रणेमार्फत झालं पाहिजे माझ्या कानावर काही गोष्टी आल्या की देगलूर नाका भागांमध्ये काही पुढारी म्हणजे आम्हीचं हे धान्य आणून दिले अशा पद्धतीने वागतायं अशा परिस्थितीत कोणीही पुढारीपण करायची गरज नाही महसूल यंत्रणा स्वस्त धान्य दुकाने ते याच्या मार्फतचं वाटप करा व त्या पद्धतीचा मी त्याला सूचना केलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी सर्व स्तरांतल्या लोकांना धान्य पोहोचले पाहिजे आणि त्याची खबरदारी देखील मान्य जिल्हाधिकारी घेत आहेत नांदेड जिल्ह्यात अर्धापूर मुदखेड धर्माबाद या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुल शेती केली जाते विविध प्रकारच्या फुलांच उत्पादन या भागात घेतलं जातं मात्र मागील दहा बारा दिवसांपासून कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे फुल उत्पादक शेतकरी फुलांचे व्यापारी किरकोळ फुल विक्रेते आर्थिक अडचणीत सापडल्याच आमच्या वातोहरान कळवल आहे

शासनानं याची गंभीर दखल घेतली असून मिरज इथल्या शासकीय रुग्णालयाचं कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आलं आहे सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी काल या रुग्णालयाला भेट दिली या रुग्णालयातले सर्व निवासी डॉक्टर्स परिचारिका वाहन चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू करण्यात आल आहे जालना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात काल दोन नवीन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले असून या ठिकाणी सध्या चार रुग्ण उपचार घेत आहेत

काल दपारी शहरातील गांधी चौकात वार्तांकनासाठी वार्ताहर कन्हैय्या खंडेलवाल उभे असतांना पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं आपण पत्रकार असल्याची चौकशी होण्याआधीच मारहाण झाल्याचं पत्रकाराचं म्हणनं असून पत्रकारानं सोबत काही जणं आणून आपल्याशी विणाकारण हुज्जत घातल्याचं पोलिसाचं म्हणनं आहे

कोलते पिंपळगाव परिसरात काही वेळ गाराही पडल्या त्यामुळे गहू हरभरा मका आदी पिकांचं नुकसान झालं आज पहाटे पाच ते साडेपाच वाजेदरम्यान जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मेघ गर्जनेसह पाऊस झाला वाशिम जिल्ह्यात सतत चौथ्या दिवशी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला बुलडाणा जिल्ह्याच्या काही भागातही काल पाऊस झाला अमरावती जिल्ह्यातही काल गारपिटीसह जोरदार पाऊस झाला अकोला इथंही काही वेळ मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याच काळात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे